बचतगटांच्या वस्तू आता एमझॉन फ्लीपकार्ट सारख्या पोर्टलस वरुन विकल्या जातात यातच या महिलांच यश आहे असं राज्यपाल यावेळी आपल्या भाषणात म्हणाले

यावेळी महिला आणि बाल सचिव विभागाच्या असीम गुप्ता यांच्यां अनेक मान्यवर उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख बाळा ठाकरे यांची जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे मुंबईत दादरच्या शिवाजी पार्क इथं नियोजित बाळा ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाची औपचारिक सुरुवात आज करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते

लाल किल्यात उभारलेल्या सुभाषचंद्र बोस वस्तुसंग्रहालयाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातल्या नेताजींच्या प्रतिमेला आज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी काँप्रेसचे गुलाम नबी आझाद संसदीय कार्य राज्यमंत्री विजय गोयल यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली आरोग्यमंत्री जे पी नङ्डा यांनी नेताजींच्या कुटुंबियांसमवेत प्रतिमेला पुष्पांजली वाहिली ओडिशात कटक या नेताजींच्या जन्मगावी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे काँप्रेसनं प्रियंका गांधी वडरा यांची नियुक्ती पक्षाच्या पूर्व उत्तरप्रदेश सरचिटणीस म्हणून केली आहे पश्चिम उत्तरप्रदेशाचे सरचिटणीस म्हणून ज्योतिरादित्य शिंदे तर हरियाणाचे सरचिटणीस म्हणून गुलाम नवी आझाद यांची नियुक्ती केली आहे संघटन सरचिटणीस पदाचा कार्यभार के सी वेणूगोपाल यांच्याकडे दिला आहे पक्षाध्यक्ष राह्ल गांधी यांनी या नेमणूका केल्या आहेत

मध्यप्रदेशात चोरी दरोडे टाकण्याचं प्रशिक्षण घेऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी दरोडे घालणाऱ्या परप्रांतीय टोळीला पकडण्यात शिर्डीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे

शिर्डी इथं स्थानिक गुन्हे शाखेने सापळा लावून दरोड्यासाठी निघालेल्या टोळीला जेरबंद केलं

या परिषदेनं पोलाद उत्पादनाच्या वाढीसह या क्षेत्रातल्या सुरक्षीतता आणि इतर बाबींचा आढावा घेतला

एअर इंडियामधल्या नियुक्त्यांच्या अनियमितता प्रकरणी एअर इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अरविद जाधव यांच्याविरुद्ध सीबीआयनं खटला दाखल केला आहे

राष्ट्रक्ल स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक पटकावलेल्या भारत्तोलक के संजीता चानू हिच्यावर घातलेली तात्पुरती बंदी आंतरराष्ट्रीय भारत्तोलन संस्थेनं मागे घेतली आहे उत्तेजक औषधं घेतल्याच्या संशयावरून तिची चाचणी घेण्यात आली होती त्यात ती दोषी आढळली होती आयडब्ल्यूएफच्या वकील इव्हा नाइर्फा यांनी संजीताला ई मेलद्वारे बंद मागे घेतल्याचं कळवलं आहे गुजरातमधल्या नरोडा पाटिया हत्याकांड प्रकरणातल्या चार दोषींना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे